काही ठळक बातम्या

राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी आणि सुरक्षित अन्न मिळावं यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं श्री गिरीश बापट यांचं प्रतिपादन

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

ग्रुणवत्ता सिद्ध केलेल्या खेळाडूंच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्याच्या योजनेला कीडामंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांची मंजूरी राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी आणि सुरक्षित अव्न मिळावं यासाठी सरकार कटीबद्ध असून यासाठी सर्व अन्न खाद्यपदार्थ विकेत्यांना सोबत घेऊन मोहीम राबविणार असल्याचं अज्ज आणि नागरी प्रखठा मंत्री श्री गिरीश बापट यांनी सांगितलं अन्न स्ररक्षिततेच्या बाबतीत राज्यानं अनेक नव्या योजना राबविण्यास स्ररूवात केली आहे राज्यातील अव्न सुरक्षेच्या बाबतीतील बऱ्याच पुढाकाराचं देशभरात अन्रकरणही होत आहे पूर्वी अन्न खाद्य पदार्थ विकेत्यांना अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची दहशत वाटत असे आता सर्वाना सोबत घेऊन सामंजस्यानं प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करून देऊन अन्न सुरक्षेसंदर्भात काम होत आहे यात सर्वाचा सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे स्प्रक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावं हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे यासाठी गावागावात जाऊन प्रबोधन करण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी बोलून दाखविली राज्य सरकारनं खाजगी रूग्णालयांचं नियमन करण्यासाठी कडक कायदा तयार करणार असल्याची माहिती आज म्रंबई उच्च न्यायालयाला दिली आहे हा कायदा केंद्र सरकारच्या यासंबंधी कायद्याच्या धर्तीवर असेल असं महाअधिवक्ता आश्रतोष क्रंभकोनी यांनी न्यायालयाला सांगितलं दरम्यान राज्यातल्या प्लॉस्टिकचा उपयोग थांबवण्याच्या उद्देशानं उत्पादकांच्या संघटना तज्ज्ञ आणि अधिकारी यांच्या विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आल्याचंही सरकारनं अन्य एका प्रकरणात उच्च व्यायालयाला सांगितलं केंद्र सरकार लवकरच नवं औद्योगिक धोरण जाहीर करेल अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे नवी दिल्ली इथं आज वार्ताहर परिषदेत श्री प्रभू यांनी गेल्या चार वर्षात त्यांच्या मंत्रालयानं केलेल्या कार्याची माहिती दिली नव्या धोरणावर विचारविनिमय सुरू असून हे धोरण देशाला चौथ्या औद्योगिक कांतीसाठी सज्ज करेल निर्यात वाढ आणि कृषी विकासाला प्रोत्साहन देण्याच्या रणनितीवर सरकार कार्यरत असल्याची तसंच ग्रंतवणुकीत वाढ होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेल्या वेतनवाढीच्या निर्णयाला विरोध करीत एसटी कामगारांनी काल मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत राज्यात काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे

लांबच्या प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत दरम्यान बस स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

या संपात एसटी कामगार सेना सहभागी नाही जिल्हयातल्या कळंब तुळजापूर आगारातले कर्मचारी संपावर असून उस्मानाबाद आगारात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे भंडाऱ्यामध्ये सकाळपासूनच या संपाचा प्रभाव पाहायला मिळत आहे रात्रीच्या गाडया पहाटेपर्यत भंडारा स्थानकावरून निघाल्या त्यानंतर मात्र नियमित बस सेवा पूर्णपणे थांबली रात्री अचानक संप प्रकारल्यानं प्रवाश्यांना याविषयी माहिती नसल्यानं प्रवासी स्थानकावर आल्यावर त्यांची चांगलीच तारांबळ उडत होती संपाचा परिणाम ध्रळे परिवहन विभागात देखील काही प्रमाणात दिसून येत आहे आज पहाटेपासून धुळे शहर मुख्य बस स्थानक वगळता जिल्हयातील साकी शिरपूर शिंदखेडा इथल्या एसटी आगारातून लांब पल्ल्याच्या गाडया वगळता एकही बस रवाना झाली नाही

संपाला नांदेड जिल्हयात भोकर इथं हिंसक वळण लागलं आंदोलनकर्त्यांनी दोन बसेसवर दगडफेक केल्यांचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

केंद्रीय अन्न प्रकिया उद्योग मंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली शिरोमणी ग्ररूद्वारा प्रबंधक समितीच्या सदस्यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता ग्ररूद्वारासह सेवाभावी धार्मिक संस्थांकडून लंगर आणि प्रसादासाठी मोफत दिल्या जाणाऱ्या वस्तूंवर आकारल्या जाणाऱ्या सीजीएसटी आणि आयजीएसटी चे परतावे देऊ करणाऱ्या केंद्र सरकारच्या सेवा भोजन योजनेबद्दल या शिष्टमंडळानं पंतप्रधानांचे आभार मानले पोलिसांच्या दिमतीला असणारे बॅरीकेट्स म्हणजे द्रर्जनांना रोखण्यासाठी वापरण्यात येणारे आय्रध आहे या बॅरिकेट्सचा वापर अपघात शून्य जिल्हा बनविण्यासाठी करा असं आवाहन राज्याचे वित्त नियोजन आणि वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री श्री सुधीर म्रनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात केलं चंद्रपूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार या कार्यक्रमाला उपस्थित होते

मी

मी

मी इतकी आहे जलयुक्त शिवार जलसंधारणाच्या हाती घेतलेल्या कामांमुळं ही वाढ शक्य झाली आहे वनयुक्त शिवार करताना जलयुक्त वन कार्यक्रमास वन विभागानं गती दिली आहे त्याचं हे फलित असल्याचं वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं

आयकर विभाग नागपूर क्षेत्र नागपूर अमरावती अकोला वर्धा यवतमाळ खामगाव भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या ठिकाणी असलेल्या आयकर कार्यालयांच्या माध्यमातून करदात्यांना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करीत आहे करदात्यांची सेवा करण्याच्या उपायांच्या माध्यमातून आयकर विभाग नागपूरद्वारे या क्षेत्रातील सर्व करदात्यांचे त्रुटि दुरूस्ती विषयक प्रकरणांचा आणि अपील प्रभाव दाव्यांचा निपटारा त्वरीत करण्यात येईल

ग्रणवत्ता सिद्ध केलेल्या खेळाडूंच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्याच्या योजनेला कीडामंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी मंजूरी दिली आहे

आधीपासून निवृत्ती वेतन मिळत असलेल्या खेळाडूंना एक एप्रिलपासून पूर्वलक्ष्यी प्रभावानं नवं वेतन मिळेल असं सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे

या योजनेन्न्सार पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणाम्रळं नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगामुळं बुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येणार आहे तसंच पिकांच्या वुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहून शेतकऱ्यांचं वुकसान झाल्यास आर्थिक मदतीची शाश्वती मिळणाऱ आहे जिल्ह्यातील खरीप ज्वारी मका तूर मुग उडीदभूईमुग सोयाबीन तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होवून आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा असं आवाहन बुलढाणा जिल्हयाचे जिल्हाधिकारी श्री प्रमोदसिंह दुबे यांनी केलं आहे ब्रलढाणा जिल्हयात रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनं सरसावलं असून रेशनच्या धाव्याची वाहतूक आता ऑनलाईन पासद्धारे करण्यात येणार आहे यासंदर्भात राज्य सरकारचे निर्देश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून धान्य वाहतूक ऑनलाईन पासद्वारे करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी श्री प्रमोदसिंह दुबे यांनी पुढाकार घेतला आहे जिल्हा प्रशासनाकडून प्रसार माध्यमाच्या वृत्तांची गंभीर दखल घेत ऑनलाईन पासद्वारे धान्य वाहतूक ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात येत आहे याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

नमस्कार